कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरीच योग आणि कुटुंबासह योग या संकल्पनेनुसार काल राज्यातल्या सर्व जिल्ह्यात योग साजरा करण्यात आला यानिमित्त विविध शासकीय खासगी कार्यालयं सामाजिक शैक्षणिक संस्था संघटनांतर्फे योगाभ्यास करण्यात आला सुरक्षाविषयक योग्य काळजी घेत प्रत्यक्ष सहभागी होत नागरिकांनी योग केला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनच्या हिरवळीवर योग वर्गात सहभागी होऊन योगासनं केली यावेळी राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील योग वर्गात सहभाग घेतला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली औरंगाबाद इथं भारतीय वैद्यकीय संघटना आय एम ए च्या महिला डॉक्टरांनी ऑनलाईन योगचं आयोजन केलं होतं भारतीय योग संस्थानतर्फे आयोजित चार दिवसीय योग शिबीराचा समारोप काल झाला जवाहर कॉलनी इथल्या आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास केला औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा सायकल संघटनेतर्फे औरंगाबाद लेणी इथं गिरिभ्रमण मोहिम आणि योग शिबीर घेण्यात आलं भगवान बालिकाश्रम इथं श्रीनिवास स्पोर्टसतर्फे योग वर्ग घेण्यात आला औरंगाबाद इथल्या योग मित्र मंडळातर्फे सहा दिवसीय ऑनलाईन योग विषयक व्याख्यानमाला आणि योगसाधना करण्यात आली बीड जिल्ह्यात पतंजली योग समितीतर्फे कोरोना विषाणू संसर्गामुळे सामाजिक संपर्क माध्यमातून योग दिन साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित उपक्रमाला शहर आणि ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं समिती जिल्हाध्यक्ष हेमा विभूते यांनी सांगितल नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी प्रशासनातल्या निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन योग अंगीकारण्याचा संदेश दिला परभणीतही योगाभ्यासकांसह नागरिकांनी घरातच योगासनं करून आंतरराष्टीय योग दिवस साजरा केला लातूर जिल्ह्यात विविध मान्यवर लोकप्रतिनिधी तसंच सामान्य जनतेनं आपल्या कुटुंबासह घरीच योग दिन साजरा केला शहरातल्या राजर्षी शाहू महाविद्यालय दयानंद महाविद्यालयातले विद्यार्थी तसंच प्राध्यापकांनी सामाजिक संपर्क माध्यमातून योग दिनाची प्रात्यक्षिकं आणि सहभाग असं नियोजन केलं होतं परभणी हिंगोली जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला

या स्पर्धेचं आयोजन राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परीषद एनसीईआरटीनं केलं आहे देशभरातल्या सहावी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा ख्रली आहे विद्यार्थ्यांमध्ये योगविषयक जागरुकता निर्माण करणं तसंच योगविषयक योग्य माहिती मिळवण्यास त्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेच्या आयोजनामागे हेतू असल्याचं निशंक यांनी यावेळी सांगितलं स्पर्धेचे सर्व प्रश्न बह् पर्यायी असतील आणि हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत ते विचारले जातील स्पर्धेत सर्वश्रेष्ठ ठरणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जातील

लडाखच्या गलवान खोऱ्यातल्या घटनेनंतर भारत आणि चीनदरम्यानच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा केली या बैठकीला संरक्षण दलाचे प्रम्ख जनरल बिपिन रावत लष्कर प्रम्ख जनरल एम

नरवणे नौदलाचे प्रम्ख अॅडमिरल करमबीर सिंह आणि हवाईदल प्रमुख आर

भदौरिया उपस्थित होते चीनच्या प्रत्येक हालचालींना उत्तर देण्यासाठी लष्करानं तयार राहण्याचे निर्देश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत दिल्याचं सांगण्यात आलं

पृथवीपासून चंद्र दूर गेल्यानंतर त्याचा आकार सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही अशावेळी सूर्याच्या बाहेरीला बाजूच्या कडा दिसतात तेव्हा आपणास कंकणाकृती सूर्यग्रहणाचं दर्शन होतं

इतर भागात मात्र ते खंडग्रासच्या स्वरूपात पाहायला मिळालं

सुर्यग्रहणानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजा भवानी मातेची मूर्ती पुर्वापार प्रथेप्रमाणं सोवळ्यात पांढऱ्या श्वेत कपड्यात ठेवण्यात आली होती औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं भाविकांनी खंडग्रास स्र्यग्रहणावेळी गोदावरी नदीच्या जलपात्रात कृष्णकमल मोक्ष आणि नागघाटावर जप आणि नामस्मरण केलं सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या काळात पैठणला मोठ्या प्रमाणात भाविक येतात यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यल्प भाविकांनी गोदावरी पात्रात स्नान केलं परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरात नेमगिरी परिसरामधील परभणी अॅस्ट्रॉनॉमीक सोसायटीच्या वतीनं काल नागरिकांना सूर्यग्रहण बघण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला

त्याची नोंद कालच्या आकडेवारीत घेण्यात आली आहे

तर काल चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

या निर्णयाला सिल्लोड व्यापारी महासंघानं पाठिंबा दिला असल्याचं महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल यांनी सांगितलं वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठानं या काळात बंद राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लातूर जिल्ह्यात काल नऊ बाधित रुग्ण आढळून आले यामध्ये एक जण लातूर शहरातल्या गवळीनगर भागातला तर एक जण अजिंक्य सिटीतला रहिवाशी आहे अन्य सात जण हे औसा शहरातले आहेत यामध्ये चार जण कालन गल्ली तर तीन जण हे कारंजे गल्लीतले रहिवाशी आहेत दरम्यान काल आजारातून बरे झाल्यामुळे पाच जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

यातील चार जण हे पाटोदा गावातल्या माळेगल्लीतले असून एक जण बीड शहरातल्या शहेनशाह नगर भागातला आहे

काल दहा रूग्ण विषाणू मुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

यामध्ये जालना शहरातली ग्रडलागल्ली कन्हैयानगर आणि संभाजीनगर भागातला प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात काल दोन रुग्ण आढळले हे दोघेही तुळजापूर तालुक्यातल्या नळदूर्गचे रहिवाशी आहेत

या मुलींची आजी बाधित झाली होती तिच्या संपर्कात आल्यामुळे या दोन मूलींची तपासणी करण्यात आली यापैकी एक दोन वर्षाची तर दसरी आठ वर्षाची आहे दरम्यान उपचार घेत असलेले दोन रुग्ण बरे झाल्यानं त्यांना काल रुग्णालयातून स्टी देण्यात आली

जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिका क्षेत्रातली रुग्णसंख्या नियंत्रित होत असताना नाशिक महापालिका क्षेत्रात मात्र रुग्ण संख्या झपाट्यानं वाढत असून मृत्यूदर कमी करण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर निर्माण झालं आहे

यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे

तर दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला

तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे

धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे

उपलब्ध असतानाही जाधवमंडी भागातला नवभारत फर्टिलायझरचा द्कानदार शेतकऱ्यांना युरिया देत नव्हता युरियासोबत अन्य माल खरेदी करण्याचा तो आग्रह करत होता मंत्री भूसे यांनी अगोदर एक डमी ग्राहक पाठवला त्यानंतर ते स्वतः शेतकरी बनून या दुकानात गेले अगोदर त्यांनी युरियाच्या दहा गोण्या मागितल्या त्यानंतर पाच गोण्या देण्याची मागणी केली मात्र द्कानदारांने त्या देण्यास नकार दिला त्यानंतर भूसे यांनी आपली ओळख देत जिल्हा कृषी अधिक्षकांना दुकान तसंच गोदामाची तपासणी करण्याचे आदेश दिले सदरील दुकानदाराकडे युरियाचा पुरेसा साठा आढळून आला याचवेळी भुसे यांनी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले

राणा याला अलीकडेच अमेरिकेत अटक झाली आहे

कर्जम्क्ती योजनेची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना पिक कर्जाचं वाटप करण्यात यावं या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष राज्यभर आंदोलन करणार असल्याचं काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सांगितलं राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं कर्जम्क्ती योजनेची अंशतः अंमलबजावणी केली असून यामुळे लाखो शेतकरी खरीप हंगामासाठीच्या पिक कर्जापासून वंचित राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार असल्याचं पाटील म्हणाले

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गोंदिया भंडारा जिल्ह्यात तसंच नजीकच्या बालाघाट जिल्ह्यात सारस पक्ष्याच्या संख्येत वाढ झाल्यानं सारस प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे सारस पक्षाच्या संवर्धनाचं काम करणाऱ्या सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी याविषयी माहिती दिली ते म्हणाले

राहुल पाटील यांनी दिली आहे

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नगरातील विठ्ठल नेमाजी खिल्लारे पत्रा लागल्यानं गंभीर जखमी झाले होते उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दरम्यान कळमनुरी बुडकी नाल्यात पुरामुळे वाहून गेलेल्या वयस्क दांपत्यापैकी महिलेचा मृतदेह काल आढळला शुक्रवारी झालेल्या या दुर्घटनेत हे दांपत्य बैलगाडीसह वाहून गेलं होतं यापूर्वी परवा पुरुषाचा मृतदेह आढळला होता नांदेड तालुक्यातल्या लिंबगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे

याप्रकरणी तात्काळ गुन्हेगाराचा शोध घेवून त्याच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे

येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे

अन्य आस्थापना मात्र बंदच राहतील असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे

विद्युत संचालन द्रुस्ती यासह विविध विभागात कार्यरत सर्व तांत्रिक अतांत्रिक बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही यात समाविष्ट आहेत